हा निकाल उद्या दूपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे पणे कोरोना आवाहन पुणे शहरात कोरोनाचा धोका अजूनही कायम असताना नाइट क्लसब पब आणि हॉटेल्सकडून सुरक्षित अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत

ब्रिटन विलगीकरण ब्रिटनमध्ये कोरोनाचे दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण आढळून आल्यानं पुणे महापालिकेनं उपाय योजले आहेत पुणे शहरात परदेशातून विशेषतः युरोप आणि दुबईतून विमानानं येणाऱ्या प्रवाशांच सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरण केलं जाणार आहे पाचव्या दिवशी चाचणी घेतली जाणार असून सात दिवसानंतर त्या प्रवाशांच घरी विलगीकरण केलं जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली नाताळ साधेपणाने यंदाचा नाताळचा सण अत्यंत साधेपणानं आणि सरकारी नियम पाळून साजरा करण्याचं आवाहन प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक पंथांच्या धर्मगुरूंनी केलं आहे यंदा चर्चमध्येही अत्यंत साधेपणानंच प्रभू येशूचा जन्मदिन साजरा करण्यात येणार असल्याचंही बिशप पॉल दुपारे आणि बिशप थॉमस डाबरे यांनी सांगितलं पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक पंथांच्या चर्चमध्ये यंदा देखावे किंवा विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार नाहीत

माशेलकर प्रस्कार प्ण्यातल्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांना दिला जाणार आहे

मानपत्र आणि एक लाख रुपये गौरवनिधी असं पुरस्काराचं स्वरूप असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकारांना दिली

तीन सदस्यांच्या या पथकानं आज दौंड तालुक्यातलं स्वरूपी चिंचोली इंदाप्र तालुक्यातलं भादलवाडी तसंच बारामती तालुक्यातल्या जळगाव कऱ्हे पठार आणि कऱ्हा बादल या गावांना पथकानं भेट दिली संध्याकाळी उशिरा पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालय तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडूनही या पथकानं नुकसानाबाबत अधिक माहिती घेतली

इशा पाथारे आणि सोनल पाटील सामन्याचा मानकरी ठरल्या